गरज भासल्यास दिल्ली बंद करण्याचा विचार केला जाईल असंही केजरीवाल यांनी सांगितलं

बेघरांना रात्र निवारा केंद्रात अन्न पुरवलं जाईल तसंच दिव्यागंजन विधवा आणि वृध्दांना वाढीव निवृत्ती वेतन दिलं जाईल असंही केजरीवाल म्हणाले उद्या पाळण्यात येणा या जनता संचारबंदी दरम्यान दिल्लीत निम्म्याच बस रस्त्यावर धावतील असंही ते म्हणाले जनता संचारबंदी दरम्यान दिल्ली मेट्रोसेवा बंद ठेवण्यात येणार आहे लोकांनी घरी राहावं आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ज्या रुग्णांना घरीच विलगीकरण कक्षात राहण्याचा डॉक्टरांनी दिला आहे त्यांनी डॉक्टरांचा हा सल्ला मानावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे यामुळे तुमचं आणि तुमच्या कुटुंबांचं आणि मित्रांचं रक्षण होईल असंही ते म्हणाले

सर्व रुग्णालयात जे रुग्ण श्वसनासंबंधी आजाराने त्रस्त असून ज्यांना अल्पश्वसन ताप आणि खोकल्याचा त्रास आहे त्या सर्वांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे

नवी दिल्ली इथं ते बातमीदारांशी बोलत होते आजपासून देशभरात एकशे अकरा प्रयोगशाळा सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं

यामधे बहुतांश विद्यार्थी आहेत तसंच अत्यावश्यक आरोग्य सेवा देण्यासाठी एक हजार ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आरोग्य मंत्रालयानं केल्याचंही त्यांनी सांगितलं

दरम्यान पूर्ण उपचार झालेल्या रुग्णांना घरी पाठवायचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे कोरोना विषाणूच्या लढाईमधे सर्वाची जबाबदारी असून या संसर्गाच्या विरोधात प्रत्येकानं आपली भूमिका पाळायची आहे असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे जम्मू कश्मीर राज्यातल्या उपायांची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीत नायब राज्यपाल राजीव राय भटनागर आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे वित्तीय आयुक्त अटल डुल्लू उपस्थित होते सद्यपरिस्थितीत वैद्यकीय अधिकारी अमूल्य योगदान देत आहेत जम्मू कश्मीरच्या जनतेनंही उद्याच्या जनता कर्प्यूला सहकार्य करावं त्यामुंळे संसर्गावर नियंत्रण मिळवायला मदत होईल असंही त्यांनी सांगितलं

इलेक्ट्रॉनिक उत्पादन समूहाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकसित इलेक्ट्रॉनिक उत्पादन समूह योजनेसाठी पुढील पाच वर्षात विशेष निधीची तरतूद केली असल्याचं केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना विशेष प्रोत्साहन दिलं जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं स्थानिक पातळीवर मोबाईल आणि मोबाईल साठी लागणारे सुटे भाग उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना विशेष मदत दिली जाईल

आयुष स्वास्थ्य केंद्राला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं यामुळे द्वितीय आणि तृतीय स्तरावरील आरोग्य केंद्रांवरील भार कमी होईल असंही ते म्हणाले

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डा आणि भाजपाचे नेते ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या उपस्थितीत या आमदारांनी भाजपात प्रवेश केला

युरोपमधे सर्वात जास्त प्रभावित असलेल्या इटली स्पेन आणि जर्मनीत आतापर्यंत पाच हजारांडून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे

येस बँक घोटाळा प्रकरणासंबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आज सक्तवसूली संचालनालयासमोर हजर झाले तपास अधिका यांनी त्यांचा जबाब नोंदवला असल्याचं अधिका यांनी सांगितलं

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उद्या देशभरात पाळण्यात येणा या जनता संचारबंदीला तेलंगणा सरकारनं पूर्ण समर्थन दिलं आहे

यापैकी तिघेजण बरे झाले असून इतरांवर उपचार सुरू आहेत